वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गांसाठी आरक्षणाबाबत अध्यादेश काढण्याच्या निर्णयास राज्य मंत्रिमंळाच्या बैठकीत मंजूरी

तत्पूर्वी आज विविध पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेवटचा प्रयत्न केला

उत्तर प्रदेशमध्ये मिर्झापूर इथं काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी आज रोड शो केला तर गोरखपूर इथं भाजपा नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्या बसपा प्रम्रख मायावती यांनी भाजपा आणि काँग्रेस हे दोव्ही पक्ष खोटी आश्वासन देत असल्याचं म्हटलं आहे

एसईबीसी कोट्यातून प्रवेश घेतलेल्या र्यावद्याथ्यामुळे खाजगी वैद्यकांय महार्ावद्यालयात प्रवेश घ्यावा लागलेल्या अथवा घ्यावा लागणाऱ्या शिक्षण शुल्काची प्रातपूर्ता करण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याचा र्मिणयही घेण्यात आला रोजगार हमी योजनेखार्ला कामांच्या मागणीचे प्रस्ताव आल्यास तीन दिवसात संबंधित प्रशासकांय यंत्रणेकडून अशा प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार असून यासंदभात कुचराई करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे

याकरिता करदात्यांनी संबंधित दस्तावेजांसहित स्वतः किंवा अधिकृत प्रतिनिधीद्वारा आयकर कार्यालयात संपर्क करण्याचं आवाहन नागपूरचे जनसंपर्क आयकर अधिकारी प्रदीप घुंगरूड यांनी केलं आहे

यवतमाळच्या न्यायालयानं मदन येरावारसह इतरांवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आयुषी किरण देशमुख यांच्या वडीलांच्या नावावर असलेल्या जमिनीचे खोटे दस्तावेज तयार करून जमिन बळकावल्याबाबत आणि शासनास व्रुकसान पोहोचवल्याच्या कारणावरून आयुषी किरण देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती परंतु पोलिसांनी यावर काही कारवाई न केल्यानं देशमुख यांनी न्यायालयात धाव घेवून याबाबत कारवाई करण्याची विनंती केली होती

या प्रदर्शनाला भेट देवून संग्रहित वस्तूंबाबत माहिती करून घेण्याचं आवाहन रमण विज्ञान केंद्रातर्फे करण्यात आलं आहे नक्षलवाद्यांनी येत्या रविवारी गडचिरोली जिल्ह्यात बंद पुकारला आहे सुरक्षा दलांनी गेल्या महिन्यात दोन महिला नक्षलवाद्यांना ठार केलं होतं त्याच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी हा बंद प्रकारल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील ऐटापल्ली तालुक्यातील काही खेड्यांमध्ये नक्षलवाद्यांनी हा बंद पुकारणारे फलक लावले आहेत

बुद्धपौर्णिमेच्या अनुपंगानं उद्या होणाऱ्या प्राणी गणनेसाठी वनविभागाची तयारी झाली असून यात सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींना वनविभागाच्या सूचनांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या पवनी आणि नागलवाडी अशा दोन ठिकाणी मचाण निरीक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे

वकय्या नायड् यांनी देशवार्यासयांना शुभेच्छा दिल्या आहेत बुद्धर्पौणमा भगवान बुद्धांच्या महान जीवन कायाचं तसंच त्यांच्या करुणा र्आहंसा समता आर्आण प्रेम या शाश्वत मूल्यांचे स्मरण करून देते

वाढत्या तापमानापासून विदर्भ मराठवाडा आणि खानदेशातील लोकांनी काळजी घ्यावी लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावं आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असं आवाहन सरकारनं एका निवेदनाद्वारे केलं आहे

भंडारा जिल्हयात आरोग्य विभागामाफत रोटा व्हायरसचे लसीकरण सवत्र मोफत करण्यात येणार आहे

या लसीमुळं बालकांचं र्रातसारापासून संरक्षण होणार असून दवाखान्यात दाखल होण्याचं प्रमाण तसंच बालमृत्यूचं प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे बालकांचं आरोग्य सुधारण्याबरोबरच पालकांचं होणारं आर्थिक न्र्कसानहां याम्रळं टाळता येणार असल्याचं प्र्रातपादन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारां शांतनू गोयल यांनी केलं निवडणूक आचारसंहितेच्या नावावर राज्य सरकारनं ऐन द्रष्काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे ते नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव आणि चांदवड तालुक्यात विविध गावांना भेटी दिल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते सरकार दुष्काळाबाबत गंभीर नसून मागणीनुसार पाण्याचे टँकर पुरवलं जात नाही रोजगार हमीची मोठी कामं बंद झाली आहेत चारा छावण्यांचं अनुदान मिळत नसल्याचं थोरात यांनी सांगितलं महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची वाशीम जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसंच गोवंश हत्या आर्ाण जनावरांच्या अवैध वाहत्कांवर आळा घालण्यासाठी त्व्रारत कायवाही करण्याच्या सूचना वाशीमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी आज जिल्हाधिकारां कायालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हास्तरांय प्राणी क्लेशप्रातबंध सर्ममतीच्या सभेत दिल्या प्राण्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनधारकाकडे सहाय्यक पश्संवधन आयुक्त यांचं प्रमाणपत्र असणं आवश्यक असून असे प्रमाणपत्र नसल्यास त्या वाहनावर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या